एटीपी चॅलेंजर टर्टिस स्पर्धेचं पुरुष एकशींचं अजिंक्यपद सुमित नागलनप्रिटकावलं जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलासारख्या महत्त्वाच्या समस्यांवर तरुणांनी हॅकथॉनच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपाय शोधावतीअसं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कले आहा आय टी मद्रास इथं भारत सिंगापूर हॅक्छॉनच्या दुस या भागाच्या निमित्तानं पारितोषिक वितरण कार्यक्रमात त िव्विद्यार्थ्यांशी बोलत होत िव्विंडा वर्षी सिंगापूर मध िव्विंत्यालय्या हॅक्थिनमध िव्विन्ही दक्षीतल्या विद्यार्थ्यामधस्पिधेंचं वातावरण होतं मात्र यावर्षी दोन्ही दक्षीतल्या विद्यार्थ्यांनी एकत्र यस्तिन विविध समस्या सोडविण्यासाठी काम कलि आह अससिंगून मोदी म्हणाल की आपण स्पर्धेपासून सहयोगाकड विळलो आहोत आता यापुढ सिर्व आशियाई दश्वीना सहभागी करुन घग्गिरी नवीन हॅक्छॉन व्हावी असा प्रस्ताव मोदी यांनी मांडला

यावर्षी चांगलं आरोग्य गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि परवडणारी स्वच्छ उर्जा अशा तीन संकल्पना होत्या

असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं

या महामार्गावर एकूण सहा मार्गिका आणि महामार्गाच्या दोन्ही बाजूला पर्यायी मार्गिका आहृत्त गुजरातमध अहमदाबाद इथं मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी काल ग्रँड व्हायब्रंट नवरात्र महोत्सवाचं उद्दाटन कलि माता आदि शक्तीचा आशीर्वाद घध्वासाठी नवरात्र हा जगभरातला सर्वात मोठा नृत्योत्सव आहा इंग्रीच्या विविध राज्यातून तसंच परदधीतूनही या उत्सवासाठी पर्यटक यत्तित असं त्यांनी सांगितलं

राज्याच मुख्य निवडणूक अधिकारी शैलेंद्र कुमार यांनी श्रीनगर इथं बातमीदारांना ही माहिती दिली याबाबतचा अधिसूचना उद्या जारी होईल

मिश्रा यांनी सांगितलं हवामान बदलासंबंधी आंतर सरकारी समितीच्या आय पी सी सीच्या बैठकीला जाण्यापूर्वी तत्तिवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होत एकदा वापरायच्या प्लॅस्टिकला पर्याय शोधण्यासाठी नागरिक औद्योगिक संस्था तसंच इतरांशी चर्चा करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं

या उपक्रमाअंतर्गत कोणताही नागरिक निवासी वस्त्या व्यावसायिक ठिकाणं तसंच शैक्षणिक संस्थांच्या ठिकाणांहून प्लास्टिक गोळा करून महापालिक्तीजमा करू शकतो मराठीसह हिंदी चित्रपट आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणार ियेक्टीअभिनत्तीक्रिजू खोटब्रांचं आज मुंबईत वृद्वापकाळानं निधन झालं

जबान संभालक ग्रा दूरदर्शनवरच्या गाजलख्वा मालिक्त्रिही त्यांनी काम क्वि होतं मराठी बरोबच इंग्रजी रंगभूमीवरही त्यांनी आपल्या अभिनायाचा ठसा उमटवला होता

काल झालल्या अंतिम सामन्यात कौशलनं सिरील वर्माचा सरळ सद्धिध्यप्रिराभव कला मात्र महिला दुहरीत अक्षिनी पोनप्पा आणि सिक्की रव्ह्की या जोडीला उपविजत्त्वद्वावर समाधान मानावं लागलं

मिश्र दुहरींत साईप्रतिक कृष्णप्रसाद आणि अक्षिनी भट या जोडीला तसंच पुरुष दुहरीत अरुण जॉर्ज आणि सन्याम शुक्ला या जोडीलाही उपविजत्तपिदावर समाधान मानावं लागलं भारताचा टर्विसपटू सुमीत नागलनं अजॅटिनातल्या ब्युनस आयरिस इथं झालल्या ए टी पी

या विजस्तांदेवद्दल केंद्रीय क्रिडामंत्री किरम्तरिजीजु यांनी ट्विटरवरून सुमीतचं अभिनंदन कले आह